वैद्यकीय चिकीत्सकांसाठी सोशल मिडियावर आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते यावेळी म्ख्यमंत्र्यांनी टास्क फोर्समधल्या डॉक्टरांशी द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला कोविडची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरातच उपचाराचं नियोजन करावं कोरोना विषाणू मुक्तीनंतर रुग्णांच्या शरिरात वाढणाऱ्या साखरेच्या पातळीचं नियंत्रण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अँटीजेन चाचण्या वाढवणं यासह अन्य सूचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना केल्या सर्वांनी एकत्र येऊन कोविड विरोधात लढा देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं म्य्करमायकोसीस टोपे एअर राज्यात म्य्करमायकोसीस अर्थात काळी ब्रशी आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचं स्वतंत्र पथक करावं अशा स्चना दिल्या असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते या आजारावरच्या रुग्णांसाठी कान नाक घसा तज्ञ नेत्ररोग तज्ञ न्य्रोसर्जन प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असं नाही त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फ्ले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

नीती आयोगाचे सदस्य डॉ

कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी आणखी खाजगी कंपन्यांनी प्ढं यावं असं आवाहन पॉल यांनी केलं

त्याम्ळे कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस दिल्यानंतर द्सरा डोस बारा ते सोळा आठवड्यांच्या अंतराने देण्यात आहे त्यामुळे लसीकरणाला निघताना कोव्हिशील्ड घेतली असेल आणि तीन माहिन्याचा कालावधी झाला असेल तरच लसीकरणाची तारीख व लसीची उपलब्धता लक्षात घेऊनच द्सऱ्या डोससाठी घराबाहेर पडावे असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे

यासाठी लसीकरण करण्याच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे चंद्रकांत पाटील म्ंबई पश्चिम पीटीसी मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडताना महाविकास आघाडी सरकारकडून झालेल्या च्का आणि त्र्टीसंदर्भात विचार करण्यासाठी भाजप कायदे तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे मराठा आरक्षणासाठी भाजपनं प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च समितीची स्थापना केली आहे या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की तत्कालीन भाजपा सरकारनं घटनात्मक कार्यवाही करून मराठा समाजाला आरक्षण दिलं मात्र महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भातली बाजू गंभीरपणे आणि जिद्दीने सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही केंद्र सरकारन मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च नायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे राज्य सरकारनंही फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी पाटील यांनी केली आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाची स्वायत्तता कायम राखून भाजप या आंदोलनात सहभागी होईल असंही ते म्हणाले

अलिकडेच ते या आजारातून म्क्त झाले होते मात्र दोन दिवसापूर्वी फफफसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती त्यानंतर त्यांना प्न्हा रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव असलेले सातव सध्या काँग्रेस पक्षाचे ग्जरात प्रभारी म्हणून ते काम पाहत होते सातव यांच्या निधनाबददल पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहल गांधी ज्येष्ठ नेते स्शीलक्मार शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे उपम्ख्यमंत्री अजीत पवार ऊर्जामंत्री नितीन राऊत आरोग्यमंत्री राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे

त्यांच्या मागे पत्नी दोन मूले आणि बऱ्याच आप्त परिवार आहे त्यांनी वृत्त विभागाला प्रदीर्घ सेवा दिली होती ते नागपूरच्या नावप्रतिभा महाविद्यालयात ते व्हॉकेशनल कोर्सेस चे प्राध्यापक होते आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविताना गावांमध्ये सुक्ष्म नियोजनासह अंमलबजावणी होणे गरजेचे आहे उपचार सुविधा वाढविण्याबरोबरच प्रभावी देखरेख सातत्यपूर्ण समन्वय व जनजाग़ती यादवारे ग्रामस्तरीय समित्यांनी कोरोना साथ नियंत्रणासाठी प्रयत्न करावे असे निर्देश अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्म्गराजन एस

हवामान चंद्रपूर अरबी सम्द्रातील तोक्ते चक्रीवादळाम्ळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत प्रवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन प्रवठा स्रळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे अशी माहिती म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली आज द्पारी तीन वाजताच्या स्मारास चंद्रपूर जिल्ह्यातील बहतांश भागात मेघगर्जनेसह त्रळक पाऊस झाल्याने वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहेत सध्या पावसाने काहीशी विश्रांती जरी घेतली असली तरी मात्र ढगाळ वातावरण आणि विजेचा कळकळात पाहता प्न्हा पाऊस पडण्याचा अंदाज दिसून येत आहेत